लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ वीरेंद्र कुमार यांनी नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ दिली काही खासदारांना आज शपथ दिली जाणार आहे

तर येत्या पाच जुलैला चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे राज्यसभेच्या सत्राला ग्रुवारपासून प्रारंभ होणार आहे दरम्यान या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी काल संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना विरोधी पक्ष यंदा कामकाजात सक्रीय सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली

काल नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि दुष्काळाच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले त्याशिवाय गिरीश बापट अनिल गोटे राधाकृष्ण विखे पाटील प्रतापराव चिखलीकर उन्मेश पाटील हेमंत पाटील तसंच सय्यद इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांचे राजीनामेही स्वीकारल्याचं बागडे यांनी सांगितलं

सेवा क्षेत्राच्या दरात नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे

अहवालातील आकडेवारीची वस्तूस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली दरम्यान आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे

विद्यासागर राव यांनी योग शिक्षकांना केलं आहे येत्या शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत एका योग प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते संतुलित शरीर मन आणि स्वास्थासाठी योग हा उत्तम असल्यानं तणावमुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करणं आवश्यक असल्याचंही राज्यपाल म्हणाले

काल मुंबईत सौरऊर्जे संदर्भात एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पर्थदिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

महिला आयोगाच्यावतीनं प्रज्वला योजने अंतर्गत काल नाशिक इथं महिला मेळावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या महिलांनी आर्थिक साक्षर झालं पाहिजे असं रहाटकर यांनी नमूद केलं

अनिल बोंडे यांनी काल दिले कृषी सहायकांशी संवाद साधण्यासाठी ऑडिओ ब्रिज यंत्रणा राबवावी तसंच कृषिमित्रांना प्रशिक्षण देण्यासाठी आराखडा मोबाईल अॅप तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला कोलकाता इथं डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक संघटना आयएमएनं काल सकाळी सहा वाजेपासून चोवीस तासांचा बंद पुकारला होता या बंदमध्ये औरंगाबाद परभणी हिंगोली तसंच नाशिक पालघर कोल्हापूर वाशीम जिल्ह्यांतले बहुतांश खाजगी दवाखान्यातले डॉक्टर सहभागी झाले औरंगाबाद जिल्हयात सुमारे पंधराशे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा तयार करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

ग्णतालिकेत बांग्लादेश आता पाचव्या स्थानी आहे दरम्यान या स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं रांगोळ्या काढून फुलं आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश तसंच पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली

या पार्श्वभूमीवर काल पालकांनी शाळेतल्या मुख्याध्यापकांची भेट घेतली शाळेतले शिक्षक आणि शाळेतली सदोष शिक्षण पद्धती याला कारणीभूत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं

आगामी विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी या प्रम्ख मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

घनसावंगी तालुक्यातल्या लिंगेसावडी इथं काल सायंकाळी ही दर्घटना घडली जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं वाहनचालकांची तारांबळ उडाली उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा करत आहे पाण्यासाठीही नागरिकांचे हाल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान मराठवाड्यातल्या काही भागात आज पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करत महापौरांच्या प्रतिमेला काळं फासलं